होणार लढत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी केरळमध्ये गुरूवायूर मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तिथल्या प्रसिद्ध कृष्ण मंदिरात पुजा केली देवदर्शनानंतर त्यांनी केरळ भाजपातर्फे आयोजित अभिनंदन सभेला संबोधित केलं प्रधानमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ही त्यांची पहिलीच जाहीर सभा होती भाजपाला मतदान करून पक्षाप्रती विश्वास व्यक्त करणाऱ्या नागरिकांचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी आभार मानले मालदिव आणि श्रीलंका दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत दौऱ्याच्या सुरूवातीला ते माले इथं मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतील

प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित आहे प्रधानमंत्रीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे प्रधानमंत्र्यांचा हा दौरा शेजारधर्माला प्राधान्य देण्याच्या तत्वाला अनुसरून तसंच सर्व क्षेत्रांसाठी सुरक्षा आणि विकासाच्या धोरणाशी सुसंगत असा आहे प्रधानमंत्री मोदी आणि मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह यांच्या हस्ते तटवर्ती रडार देखरेख यंत्रणेचं उद्घाटन होणार आहे या यंत्रणेमार्फत आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रावर अधिक सक्षमपणे देखरेख ठेवणं मालदिवला शक्य होणार आहे त्याचबरोबर दोन्ही नेते मालदिवच्या नूतन प्रशिक्षण केंद्र प्रकल्पाचंही उद्घाटन करणार आहेत यामुळे मालदिव संरक्षणदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे भारताच्या आर्थिक सहाय्याबरोबरच कुशल तंत्रसहाय्यातून हे दोन्ही प्रकल्प साकारले आहेत प्रधानमंत्री उद्या श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दाखल होतील इस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्डभूमीवर प्रधानमंत्र्यांचा हा श्रीलंका दौरा म्हणजे दहशतवादाविरूद्वच्या लढ्यात भारत श्रीलंकेसोबत ठामपणे उभा असल्याचा निदर्शक मानला जात आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज भूतानये राजे जिम्मे खेसर नमग्याल वांगचूक यांची भेट घेतली भूतान नरेशांचं मार्गदर्शन दोन्ही देशांमधल्या मैत्रिपूर्ण संबंधांसाठी नेहमीच लाभदायक राहिलं आहे असं मत त्यांनी वांगचूक यांची भेट घेतल्यानंतर ट्वीटरवर व्यक्त केलं जयशंकर यांनी काल भूतानचे प्रधानमंत्री लोते शेरींग यांचीही भेट घेतली आणि महत्वपूर्ण द्वीपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा केली भूतानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तांडी दोरजी यांच्यासोबतही जयशंकर यांनी जलविद्युत क्षेत्रात भागिदारी आणि सहकार्य वाढवण्याबाबत प्रामुख्याने चर्चा केली व्यापार आणि डिजिटल व्यवस्थेसंदर्भात जपानमध्ये आयोजित जी ट्वेन्टी देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल करणार आहेत जपानच्या सुकुबा शहरात आज पासून सुरु होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीसाठी पियुष गोयल काल रात्री जपानला रवाना झाले

परकीय देणग्या नियामक कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जागी पूर्वपरवानगी न घेता नवे पदाधिकारी नियुक्त करण्यामुळे या कायद्याचा भंग होत असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे काही स्वयंसेवी संस्थांनी असे प्रकार केल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनाला आलं असल्याचं एका अधिसूचनेत म्हटलं आहे

सहभागपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असावा अशी केंद्र सरकारची भावना आहे

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात नौगाम शहाबाद भागात आज सकाळपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे

ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी योग आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं भारताला योगविद्येचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि आरोग्याची जोपासना करण्यासाठी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली भेट आहे असंही ते म्हणाले योगविद्येबद्दल जनजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यमांना यंदा पुरस्कृत केलं जाणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आज दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल ऑनलाईन पाहता येत आहे

केरळच्या किनारपट्टीवर आज एक आठवड्याच्या विलंबानं मान्सून दाखल झाला त्यामुळे देशातला सुमारे चार महिन्यांचा पावसाळी हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा यांनी ही घोषणा केली केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याचं त्यांनी सांगितलं

यंदा दिल्लीत मान्सून नियमित असेल तसंच वायव्य भारतातही मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ने बर्टी आणि चेक प्रजासत्ताकाची किशोरवयीन खेळाडू मर्केता वोन्डरुसोवा यांच्यात लढत होईल नोवाक जोकोविच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातला खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला उपांत्य फेरीचा सामना आज पुन्हा सुरू होईल या दोघांमधल्या विजेत्याची लढत उद्या अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे

पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेश आणि यजमान इंग्लंड यांच्यात कार्डिफ इथं लढत होणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल आज आणखी एक सामना होणार असून संध्याकाळी सहा वाजता टॉन्टन इथं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रड के संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे या पक्षासाठी पुस्तक हे राखीव चिन्ह देण्यात आलं आहे अरुणाचल प्रदेशात अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्यानं या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे मेघालय मणीपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता असल्यानं या पक्षानं राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेचे निकष पूर्ण केले आहेत

या शाळांनी संलग्न होण्यासाठी स्वतंत्र खाजगी शाळा या श्रेणीऐवजी नियमित श्रेणी अंतर्गत अर्ज करावेत असं सीबीएसईन आदिवासी व्यवहार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

भारतीय सनदी लेखापाल प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर मूल्यनिर्धारकांसाठी राष्ट्रीय पातळीवरची एक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव इजेती श्रीनिवास यांनी ही माहिती दिली